मात्र राज्य शासनानं येत्या जुलैअखेर पर्यंत जे निर्बंध लागू केले आहेत ते तसेच सुरू राहणार असल्याचं आज जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं

लॉकडाऊन काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या क्ठेही कमी होतांना दिसत नाही

तसेच विमानतळावरून शहरात येण्यासाठी पाच बसची व्यवस्था करण्यात आली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणानं होणाऱ्या गणेशोत्सवात गणेश मूर्तीच्या उंचीवर निर्बंध घालण्याचा निर्णय कृंभार समाजावर अन्याय करणारा ठरणार असल्यानं या निर्णयाचा पूनर्विचार करावा अशी मागणी क्ंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर यांनी केली आहे म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे रेल्वे स्रक्षा दलाने तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर कारवाई स्रू केली असून टाळेबंदी आणि टाळेबंदी उठवल्यानंतर मध्य रेल्वेच्या सर्व विभागात धाडी टाकून कारवाई करण्यात आली

कोरोना प्रादूर्भाव टाळण्याकरिता नागरिक सामाजिक अंतराचं पालन करावे या विषयी जनजागृतीसाठी प्ण्यातील दत्तवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक देविदास घेवारे यांनी सायकल फेरी स्रू केली आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित पृण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी टिळक यांच्या मंडई जवळच्या प्तळ्यास प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनीही प्ष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

मात्र वेगवेगळ्या आगात अधुन मधुन पडणाऱ्या जोरदार सरींमुळं शहराची सरासरी मात्र जवळपास गाठली गेली आहे

उद्या प्णे आणि परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे